सचिन तेंडूलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एलन डॉनाल्ड यांचं आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेम मधे समावेश कर्नाटक विधानसभेत धर्मनिरपेक्ष जनता दल काँप्रेस आघाडी सरकारच्या विधासदर्शक ठरावावर आज पुन्हा चर्चा सुरु झाली मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी काल सकाळी हा ठराव मांडला होता मात्र गोंधळामुळे त्यावर मतदान न होताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं होतं त्यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळानं राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन त्यांनी विधानसभा अध्यक्षांन मतदान घेण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली होती राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आज दुपारी दीडपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिलेत कर्नाटकातल्या राजकीय घडामोडींचा निषेध करत आज लोकसभेत काँप्रेसच्या सदस्यांनी गदारोळ केला राज्याचा मुद्दा या सभागृहात उपस्थित करु नये असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं मात्र त्याचा उपयोग झाला नाही काँग्रेसचे सदस्य हौद्यात उतरून फलक झळकावत न्याय द्या अशा घोषणा करु लागले त्यांना प्रश्व उपस्थित करण्यासाठी नंतर परवानगी दिली जाईल असं सभापतींनी सांगितलं त्यानंतर सदस्यांनी घोषणाबाजी थांबवली

केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की भारत ही जगातील विस्थापितांची राजधानी होऊ देता येणार नाही केंद्र आणि राज्यसरकारनं असंही सांगितलं की राष्ट्रीय नागरिक नोंद पुस्तिकेत नमुन्यांच्या पडताळणीचा समावेश करावा कारण बांगलादेशाच्या सीमेवर असणाऱ्या अवैध नागरिकांचा तिथल्या अधिकाऱ्यांमुळे या सूचीत समावेश आहे

लोकसभा निवडणुकीत कामगिरी चांगली नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेण्याबाबत निवडणूक आयोगानं या पक्षांना नोटीस बजावली आहे

पाकिस्तानात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आल्याची घोषणा पाकिस्ताननं केली आहे यासाठी पाकिस्तानी कायद्यातल्या तरतूदींची विचार करण्यात येत आहे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयानं काल रात्री केलेल्या या घोषणेत म्हटलं आहे पाकिस्तान एक जबाबदार राष्ट्र असल्यानं ही परवानगी देण्यात आली आहे

बुधवारी जाधव यांच्यावरील आरोप आणि त्यांना देण्यात आलेली शिक्षा याबाबत पुर्नविचार करावा तसंच जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची ताबडतोब परवानगी द्यावी असं आदेश पाकिस्तानला दिले होते देशद्रोहाच्या आरोपाखाली एका वर्षाची शिक्षा एम

एम

चे प्रमुख वायको यांना चेन्नईच्या कनिष्ठ न्यायालयानं सुनावली होती ती मद्रास उच्च न्यायालयानं रद्द केली आहे

वायको सध्या राज्यसभेचे खासदार आहेत वायको यांनी विशेष न्यायालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती औदीकेसवलू यांनी हे प्रकरण ऐकल्यानंतर विशेष न्यायालयानं सुनावलेली शिक्षा रद्द केली श्रीलंकेतील तामिळींच्या प्रकरणात राज्यसरकारच्या भूमिकेवर त्यांनी कडक शब्दात टीका केली होती

लोकांनी नमो अॅप या खास तयार केलेल्या खुल्या मंचावर आपले विचार पाठवून त्यात योगदान द्यावं असं ट्विट मोदी यांनी केलं आहे

भारतीय रेल्वे आज निमवैद्यकीय प्रवर्गासाठी सर्वात मोठी भर्ती सुरु करत आहे

या भर्तीत आर्थिक मागासांना आरक्षण ठेवलं आहे

जकार्ता ध्वे सुरू असलेल्या डोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व सामना जपानच्या नोझोमी ओकुहारा या द्वितीय मानांकित खेळाडूशी होणार आहे

पुरुष एकेरी आणि दुहेरीत मात्र भारताचं आव्हान काल आटोपलं

क्रिकेट विश्वातला विक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एलन डॉनाल्ड यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेम मधे समावेश करण्यात आलं आहे तसंच दोन वेळच्या महिला विधकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाच्या सदस्या कॅथरिन फ्लिझपॅट्रिक यांचा ही समावेश करण्यात आला आहे लंडन क्वे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सचिन तेंडूलकर म्हणाले की प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यातील हा एक गौरवपूर्ण क्षण आहे प्रत्येक पिढीतील क्रिकेटपटू या क्षणाची वाट पहात असतो असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी सर्वाचे आभार मानले नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल झिम्बाव्वेला निलंबित करण्याचा निर्णय आतंरराष्ट्रीय क्रिकेट समितीनं घेतला आहे झिम्बाव्वे क्रिकेट मंडळाच्या निर्वाचित सदस्यांना तिथल्या क्रीडाविषयक सरकारी यंत्रणेनं नुकतचं निलंबित केलं आंतर्राष्ट्रीय क्रिकेट समितीच्या घटनेनुसार अशा प्रकारच्या सरकारी हस्तक्षेपाला परवानगी नाही

या कार्यक्रमासाठी लोकांनी आपले प्रश्न आणि कल्पना कळवाव्यात असं आवाहन मोदी यांनी केलं आहे

एम ए ज्वेल्सचा मालक महंमद मनसूर खान याला सक्तवसुली संचालनालयानं नवी दिल्ली ध्वें अटक केली आहे संचालनालयानं कर्नाटकात आएमए ज्वेलसविरोधात मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला होता

आपत्कालीन परिस्थितीत रक्त तसंच अन्य आवश्यक लसी वेळेत पोचवण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यावर तेलंगणा सरकार आणि जागतिक आर्थिक केंद्राच्या चौथ्या औद्योगिक क्रांती नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने एका प्रकल्पाची घोषणा काल तेंलगणात करण्यात आली

बिहारमधे पूरखस्त भागात आता साथीचे तसंच पाण्यामुळे उद्ववणारे विविध आजार फैलावण्याची शक्यता आहे